देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या अडीच लाखांच्या पलीकडे मात्र सुमारे सव्वा लाख रुग्ण बरे होऊन गेले घरी

मुंबईतही वांद्रे कुर्ला संकुल आणि लोअर परेल इथली कार्यालय सुरु झाली दादर कुलाबा आणि कुर्ला इथल्या प्रमुख बाजारपेठांतली दुकानं उघडली आहेत आज सकाळी उपनगरातल्या मालाड मुलुंड आणि शेजारच्या ठाणे शहरांतल्या बस स्थानकांवर लोकांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या सामाजिक अंतर पाळून बस सेवा सुरु आहे दुपारपर्यंत बेस्टच्या एकवीसशे बसेस शहरातल्या रस्त्यांवर धावणार असल्याचं बेस्टनं आज जारी केलेल्या पत्रकात नमूद केलं आहे

कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांमुळे इतके दिवस मोकळे असलेल्या रस्त्यांवर गर्दी वाढली आहे अनेक ठिकाणी वाहतूक कोडीही झाली दरम्यान राज्यातली प्रार्थनास्थळं मॉल शाळा आणि महाविद्यालयं अद्याप बंद आहेत निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रायगडातल्या नागरिकांना केरोसिनचे मोफत वाटप केले जाणार आहे या वादळाचा फटका बसलेल्या इतर जिल्ह्यांनाही तशी मागणी केल्यास त्यांनाही मोफत केरोसिन दिले जाईल असं अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे पूर्णपणे वीज पुरवठा सुरळीत झाला नसल्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या नागरिकांनी मोफत केरोसिनची मागणी केली होती त्यानुसार जिल्हा प्रशासनाने निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटूंब म्हणून निशित केलेल्या कुटुंबांनाच केरोसिनचे मोफत वितरण करण्यात येणार आहे

निसर्ग चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या गावांमधली परिस्थिती वेळीच पूर्वपदावर येण्यासाठी जास्तीत लक्ष केंद्रित करण्याची सूचना विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यात दापोली इथं अधिकाऱ्यांना केली पुनर्वसन आणि मदतकार्यासाठी निधी कमी पडल्यास आमदार निधीतून दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं उद्ववस्त झालेल्या नारळी पोफळींच्या बागा मोकळ्या करण्यासाठी आणि झालेल्या घाणीचं कम्पोस्ट खत तयार करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाचं मार्गदर्शन घ्यावं अशी सूचनाही त्यांनी केली

शासनाने त्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केली आहे

मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली

संचालनालयाने येस बैंक घोटाळ्यात माजी संचालक संस्थापक राणा कपूर यांना अटक करुन त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे केंद्र सरकारनं बांधकाम व्यवसायिकांना घराच्या किमती कमी करण्याच्या सूचना करण्याऐवजी या व्यवसायाला पुन्हा तेजी येण्यासाठी विविध प्रकारच्या सवलती द्याव्यातअशी मागणी क्रेडाई या बांधकाम व्यवसायिकांच्या संघटनेनं केली आहे केंद्रानं देशभरातील बांधकाम व्यवसायिकांना घरांच्या किमती कमी करून त्यांची विक्री करण्याची सूचना केंद्रानं केली आहे या सूचनेला क्रेडाईने विरोध दर्शवला असून त्याबद्दलचं एक पत्र केंद्र सरकारला पाठवलं असल्याचं क्रेडाईचे उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी सांगितलं बीड जिल्ह्यात परळी इथं तीन जणांचा पाण्यात बुड्रन मृत्यू झाला

लहान भावाचा पाय घसरुन तो पाण्यात पडला असता त्याला वाचवण्यासाठी दोघी बहिणी पाण्यात उतरल्या मात्र यात तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे अमरावती जिल्ह्यात गांजाची वाहतूक करणारा एक ट्रक पोलिसांनी पकडला

या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे

मृत्युमुखी पडणाऱ्यांपैकी एका रुग्णाला सारी आजार होता जालना जिल्ह्यात जाफराबाद शहरातल्या एका कोरोना बाधित व्यक्तीचा काल मृत्यू झाला जिल्ह्यात कोरोनामुळे झालेला हा पाचवा मृत्यू आहे

लातूर जिल्ह्यात काल एक जण कोरोना पॉसिटीव्ह आढळून आला

नागपूर अकोला अमरावती यवतमाळ हिंगोली नांदेड लातूर आणि औरंगाबाद मधेही रुग्ण बरे होण्याचं प्रमाण लक्षणीय आहे

मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रात मात्र हे प्रमाण कमी आहे

अहमदनगर सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी जालना आणि भंडारा या जिल्ह्यांतही बरे झालेल्या रुणांची संख्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा कमी आहे मुंबईतल्या धारावी भागात गेल्या आठवडाभरात कोरोनामुळं एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही याठिकाणी आढळून येत असलेल्या रुग्णांची संख्याही सातत्याने कमी होते आहे

महापालिकेचे आरोग्य सेवक खासगी डॉक्टर मोबाईल व्हा घा माध्यमातून ताप ऑक्सिजन ची कमी पातळी आणि अन्य लक्षणं या सूत्रावर मोठ्या प्रमाणात कोविड चाचण्या करून रुग्णांना विलगीकरणात ठेवल्यामुळे कोविड पॉसिटीव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे राज्य सरकारचे चुकीचे निर्णय आणि अयोग्य नियोजन यामुळे राज्यात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप माजी मंत्री आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी आज नाशिकमध्ये केला अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत मात्र राज्य शासन कोरोना बाधितांच्या संख्येची लपवाछपवी करत आहे असं ते म्हणाले कोरोना बाधितांची संख्या लपवण्यासाठी राज्य सरकार जाणीवपूर्वक खाजगी प्रयोग शाळांना संशयित रुग्णांची चाचणी धेऊ देत नाही असा आरोपही महाजन यांनी केला

जालना जिल्ह्यातल्या अंबडचे माजी आमदार अण्णासाहेब उढान यांचं आज सकाळी त्यांच्या मूळ गावी कंडारी इथं दीर्घ आजारानं निधन झालं

अंबड खरेदी विक्री संघांचे अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक जालना जिल्हा अस्तित्वात येण्यापूर्वी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य आदी पदांवर त्यांनी काम केलं